केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडला

आर्थिक स्थैर्य कायम असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे दरम्यान चालू आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह काल अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचा आढावा घेतला

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता

इंग्रजी हिंदी आणि मराठीसह एकूण तेरा प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाते अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभाग़हात ही माहिती दिली प्रथम श्रेणी आणि सहाय्यक अधिकारी या पदासाठी ही परीक्षा असून अधिकाधिक स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी ही परीक्षा होईल असं त्या यावेळी म्हणाल्या

वैद्यकीय शिक्षणात पारदर्शकता जबाबदारी आणि गुणवत्ता वाढवणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं दरम्यान आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयक लोकसभेनं काल आवाजी मतदानानं संमत केलं

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्टीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याबद्दल संघाच्या एका स्वयंसेवकानं त्यांच्यावर हा दावा ठोठावला आहे या संदर्भात काल झालेल्या सुनावणीला या दोन्ही नेत्यांनी उपस्थित राहून आपण दोषी नसल्याचा दावा केला

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते निवडणूकपूर्व आघाडीसंदर्भात बोलणी करण्यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रढे यावं असं वडेट्टीवार म्हणाले न्कत्याच झालेल्या लोकसभा निवडण्कीत काँग्रेसला पंधरा टक्के मतं मिळाली तर वंचित बहजन आघाडीला फक्त सहा पूर्णांक सात दशांश टक्के मतं मिळाली असं असूनही वंचित आघाडीचे नेते काँग्रेससाठी चाळीस जागा सोडण्याची चर्चा करतात असं वडेट्टीवार यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

त्यामुळे बेपत्ता झालेल्या तेवीस जणांपैकी एकूण सोळा जणांचे मृतदेह हाती लागले आहेत त्यामध्ये अकरा पुरुष आणि दीड वर्षाच्या एका बालिकेसह पाच महिलांचा समावेश आहे यापैकी दोन मृतदेह घटनास्थळापासून बावीस किलोमीटर अंतरावर चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीच्या प्लाखाली सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल कणकवली इथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांनी चिखल ओतला होता दरम्यान खासदार नारायण राणे यांनी या कृत्याचा निषेध करत दिलगिरी व्यक्त केली आहे

ते काल मुंबईत बोलत होते सुधारित वेतन संरचनेत निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत देणे आवश्यक असून एकदा दिलेला विकल्प अंतिम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवतांना शपथपत्रात चुकीची माहिती नमूद केली असल्याचा आक्षेप घेत त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल दाखल करण्यात आली मुंडे यांचे कागदोपत्री व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावानं चालतात मात्र भावनिक मुद्द्याच्या आधारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी शपथपत्रात मुंडे आडनाव लिहिल्याचं निवडणुकीतले पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी या याचिकेत म्हटलं आहे

औरंगाबाद इथल्या समर्थनगर शाखेचा व्यवस्थापक अंकुर राणे यानं राजेंद्र जैन लोकेश जैन आणि भारती जैन यांच्या मदतीनं सुमारे सत्तावीस कोटी एकतीस लाख रुपयांचे हे दागिनं चोरल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर अंकुर राणे राजेंद्र जैन आणि लोकेश जैन यांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण डी पी सावंत आमदार अमर राजूरकर यांनी आंदोलनाचं नेतृत्त्व केलं

हदगाव उमरी धर्माबाद भोकर कंधार मुखेड आणि नायगाव इथंही काँग्रेस पक्षानं धरणे आंदोलन केलं

या पुरस्काराबद्दल संशोधन प्रकल्पातल्या शास्त्रज्ञांचा कलग्रू डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

द्ष्काळी मराठवाड्यात गाव पातळीवर जल व्यवस्थापन तसंच वन अच्छादनातून शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी हे पर्यटन केंद्र सुरु करण्यात येणार आहे विद्यापीठानं एका निवेदनात ही माहिती दिली आहे

ते काल जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं व्रक्षारोपण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते एक जुलै ते तीस सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबवण्यात येत आहे

लोकप्रतिनिधींसह विविध संघटना संस्थांनी वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली असून मागणीनुसार वृक्षारोपणासाठी हव्या त्या ठिकाणी खड्डा खोद्न देणं तसंच रोपं उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती नगरसेवक रागिणी यादव यांनी दिली

सरपंच वर्षा नंदकिशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतीतज्ज्ञ उपस्थित होते शेतकऱ्यांना यावेळी अमेरिकन लष्करी अळी प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती देण्यात आली

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पुस्तकं देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली सोमवार पर्यंत प्रस्तक उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं